उद्या आणि परवा केवळ दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर क्वे न होता मुंबईतच होणार आहे त्या अनुषंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्र कोरोना अवकाळी पावसानं झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती हा कायदा संमत केला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे या कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत याआधिच मान्यता देण्यात आली परंपरेनुसार आज मुख्यमंत्र्यांचा चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

राज्यसरकारमधलेमंत्रीओबीसीआरक्षणावरप्रश्रचिन्हनिर्माणकरतअसले तरीभाजपाओबीसीआरक्षणालाधक्कालागूदेणारनाही अशी त्यांनी दिली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

स्वतच्याप्राणांचीआहुतीदेऊनलोकशाहीच्यायामंदिराचंरक्षणकरणाऱ्याशहीदांनाआदरांजलीवाहतानादहशतवादाविरोधातलीआपलीलढाई अधिकतीव्रकरायचानिश्चयआपणकरणंगरजेचंअसल्याचंराष्ट्रपतीम्हणाले

याहल्ल्यातल्याशहीदांचंबलिदानआपल्यालादहशतवादाविरोधातलीलढाईअधिकतीव्रकरण्यासाठीप्रेरणादेईल असंलोकसभाअध्यक्षओमबिर्लायांनीम्हटलंआहे वस्तू आणि सेवा कराअंतर्गत उपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी खोट्या देयकांचा वापर केल्याबद्दल मुंबईतल्या एका सनदी लेखापालाला केंद्रीय वस्तू आणि सेवाकराच्या तपास पथकानं अटक केली आहे

नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातल्या आस्ते गावात राहणारे मेजर सुरेश रघुनाथ घुगे यांना जम्मू काश्मीर क्वे देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालं त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरल्यानं जवान सुरेश घूगे यांना वीरमरण आलं आहे त्यांच्या निधनाचं वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली

उद्या सायकाळी त्यांचं पार्थिव पूणे ििं आणि तिथून रात्री नाशिक जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी नेलं जाईल त्यानंतर सोमवारी सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

शिवडी वरळी जोड रस्ता प्रकल्पाला गती देण्याच्या उद्दिष्टानं एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई महानगरपालिका आणि लोक प्रतिनिधींमध्ये सातत्यानं बैठका होतं असल्याची माहिती पर्यावरण पर्यटन आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे सह्याद्री अतिथी गृहावर काल झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते आजच्या बैठकीत प्रकल्पबाधिताचं पुनर्वसन त्याचं भागात अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल याबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं

गेल्या काही वर्षात लाकूड आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू पुढे येत आहे बांबूला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून बांबू लागवडीला चांगली बाजारपेठ मिळू शकते असं मत अमरावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद सलीम अहमद यांनी व्यक्त केलं आहे लोदगा शिल्या कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीनं जिल्ह्यातल्या कृषी सहाय्यक आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते बांब्मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होऊ शकते

राज्याच्याकाहीभागांमध्येआजपाऊसझाला

वाशिमजिल्ह्यातहीकाहीठिकाणीहलकापाऊसझाला